काल मुंबईत इकॉनॉमिक टाईम्स पुरस्कार सोहळ्यात ते बोलत होते प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या निश्चित निर्णय प्रक्रीयेम्ळे देशाची अर्थव्यवस्था धोरण लकवा घोटाळे आणि भ्रष्टाचार यातून बाहेर पडून पारदर्शक आणि धाडसी बनल्याचं प्रतिपादन त्यांनी केलं गेल्या पाच वर्षात अर्थव्यवस्थेतले दोष दूर करण्याचं काम झालं आहे आगामी पाच वर्षात मोठ्या आर्थिक स्धारणा होणार असल्याचं अमित शहा म्हणाले मंदावलेली आर्थिक स्थिती तात्पूरती असून लवकरच भारतीय उदयोग आणि बाजार यातून मार्ग काढतील अशी आशाही त्यांनी वर्तवली देशात मोठ्या प्रमाणावर परकीय गुंतवणूक येत असून सरकार उद्योगक्षेत्राच्या मागे खंबीर उभं असल्याचंही ते म्हणाले

क्षेत्रीय व्यापक आर्थिक भागीदारीमधे सामील न होण्याचा निर्णय भारतीय उद्योजकांच्या हितासाठीच घेतल्याचं सांगून अमित शहा यांनी चीन ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडबरोबर यापूर्वीच मुक्त व्यापार करार झाल्याचं निदर्शनास आणलं राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या नेतृत्वाखाली कैंद्र सरकारनं सामाजिक सशक्तीकरण आणि देशाच्या एकतेला चालना देणारे अनेक विकासाभिम्ख निर्णय गेल्या सहा महिन्यांच्या काळात घेतले अशी माहिती प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी ट्विटरवरून दिली आहे समृद्ध आणि प्रगतिपथावरचा नवा भारत घडवण्यासाठी अशाप्रकारचे आणखी निर्णय आगामी काळात घेण्याचा सरकारचा विचार आहे असंही मोदी यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे

राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारला प्न्हा सतेवर येऊन सहा महिने झाल्याच्या पार्श्वभूमीवर काल केंद्रीय माहिती आणि प्रसारणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी वार्ताहरांशी संवाद साधला मंदावलेल्या आर्थिक स्थितीतून मार्ग काढण्यासाठी सरकार अनेक महत्वपूर्ण निर्णय घेत आहे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशाची सर्वांगीण प्रगती होत असून भारत हे जगाच्या आकर्षणाचं केंद्र बनल्याचं जावडेकर यांनी सांगितलं प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना आणि व्यावसायिकांसाठीची राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना यांच्या लाभार्थ्यांची संख्या एक कोटी पर्यंत नेण्याची मोहीम सरकारनं सुरु केली आहे केंद्रीय श्रम आणि रोजगार मंत्री संतोष कुमार गंगवार यांनी काल नवी दिल्लीत एका कार्यक्रमात या मोहिमेचा प्रारंभ केला

महाराष्टू विधानसभेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालच्या महाविकास आघाडीनं काल विश्वासदर्शक ठराव जिंकल्यानंतर आज विधानसभा अध्यक्षपदासाठी निवडणूक होत आहे या निवडण्कीसाठी महाराष्ट्र विकास आघाडीतर्फे काँग्रेसच्या नाना पटोले यांनी अर्ज दाखल केला आहे तर भाजपातर्फे किसन कथोरे यांनी अर्ज दाखल केला आहे महाराष्ट्र विधीमंडळाच्या सदस्यांसमोर आज दुपारी चार वाजता राज्यपालांचं अभिभाषण होणार आहे झारखंडमधे विधानसभा निवडणुकीच्या दसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यासाठी प्रचारानं वेग घेतला आहे

भाजपा झारखंड मुक्तीमोर्चा झारखंड विकास मोर्चा आणि ऑल झारखंड स्टंडट्स य्नियन हे प्रम्ख पक्ष आपापल्या उमेदवारांसाठी जागोजागी प्रचारसभा घेत आहेत

पहिल्या टप्प्यासाठी काल मतदान झालं

केंद्रसरकारनं न्याय वैद्यक मानसशास्त्रासंबंधित देशातल्या सहा केंद्रीय न्याय वैद्यक विज्ञान प्रयोग शाळांची क्षमता वाढवण्याचा निर्णय घेतला आहे यासाठी विदेशी तंज्ज्ञांची मदत घेण्यात येणार आहे यामुळे हत्याकांडासारख्या गंभीर गृन्हयांची वैज्ञानिक पदधतीनं अधिक परिणामकारक रित्या तपासणी शक्य होणार आहे यासंदर्भात दिल्लीच्या न्याय वैद्यक विज्ञान सेवा संचलनालय भारतीय व्यवहार विज्ञान संस्था आणि ग्जरात न्याय वैद्यक विज्ञान विद्यापीठ यांच्यात समझौता करार झाला आहे

प्रधानमंत्री अदेल अब्दल महादी यांनी पदाचा राजीनामा संसदेत सादर केला आहे त्यावर आज संसदेत मतदान होण्याची शक्यता आहे

नेदरलँडसच्या हेग शहरात गेल्या शुक्रवारी झालेल्या हल्ल्याप्रकरणी डच पोलीसांनी एकाला अटक केली आहे

लंडन ब्रीजवरच्या हल्ल्यानंतर काही तासातच हेगमधे हा प्रकार घडला होता लंडन ब्रिज वर झालेल्या चाक् हल्ल्याची जबादारी इस्लामिक स्टेटनं घेतली आहे उस्मान खान हा आपला हस्तक असून दहशतवादी संघटनांविरुद्ध लढणाऱ्या देशांवर हल्ला करण्याच्या इस्लामिक स्टेटच्या आवाहनावरून हा हल्ला केल्याचं इस्लामिक स्टेटचं म्हणणं आहे

नंतर पोलिसांच्या गोळीबारात हा तरुण मारला गेला लंडन पोलिसांनी देखील हा हल्ला दहशतवादी हल्ल्याचाच भाग असल्याचं म्हटलं आहे महिलांवर होणाऱ्या अत्याचाराविरोधात तेलंगणा सरकार कठोर कायदे बनवेल अशी माहिती तेलंगणाचे गृहमंत्री किशन रेड्डी यांनी वार्ताहरांना दिली हैद्राबाद जिल्ह्यातल्या शमशदाबाद इथं महिला पश्वैद्य डॉक्टरांवर झालेल्या हल्ल्यानंतर ते या महिला डॉक्टरांच्या नातेवाईकांना भेटल्यानंतर त्यांनी सांगितलं

ग्न्हेगारांवर कठोर कारवाईसाठी पोलिसांना योग्य ती मदत दिली जाईल असं ते म्हणाले दरम्यान या घटने विरुद्धच्या विद्यर्थ्यांतर्फे ठिकठिकाणी निदर्शनं केली जात आहेत संपूर्ण जगाची समस्या असलेल्या एड्स या रोगा विषयी जागरूकता निर्माण व्हावी म्हणून आज एड्स विरोधी दिनानिमित विविध कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे

या रोगाच्या समूळ उच्चाटनासाठी केंद्र सरकारने राष्ट्रीय एड्स नियंत्रण कार्यक्रम राबविला आहे या अंतर्गत प्रतिबंध चाचणी आणि इलाज अशा तीन स्तरावर या कार्यक्रमाची अंमलबजावणी केली जाते

पर्यावरणावर आधारित लघ्पट स्पर्धेच्या विजेत्यांना काल नवी दिल्ली इथं पर्यावरण मंत्रालयातर्फे गौरवण्यात आलं पर्यावरण सचिव रवी अग्रवाल यांनी शाळकरी विद्यार्थ्यांना तसंच या क्षेत्रातल्या तज्ञांना प्रस्कार दिले चार दिवस चाललेल्या या समारोहात अनेक निवडक निवडक लघ्पट दाखवण्यात आले

खासदार सुरेश प्रभूंनी या लघ्पट समारोहाचं उद्घाटन केलं होतं सैद मोदी आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेच्या अंतिम फेरीत भारताच्या सौरभ वर्माचा सामना तैवानच्या वांग झू वेई बरोबर आज लखनौ इथ होणार आहे

महिला एकेरिच्या सामन्यात भारताच्या ऋतुपर्णा दासचं आव्हान संप्ष्टात आलं

आरतीय महिला हॉलीबॉल संघानं तेराव्या दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धेची अंतिम फेरी गाठली आहे